क्रषी मूल्य आयोगाच्या शिफारशीन्सार हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

या निर्णयामुळे साखरेच्या दरात स्थैर्य येईल तसंच बाजारात साखरेचा साठा सहज उपलब्ध होऊ शकेल असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी स्थापन मंत्रिगटाचं केंद्रीय मंत्रिमंडळानं प्नर्गठन केलं असून संबंधित कायदे अधिक कठोरपणे राबवण्याच्या उपाययोजना केल्या आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं

या दोन्ही पक्षांत जागावाटपासंबंधी झालेल्या चर्चेनंतर काल काँग्रेसच्या एका नेत्यानं पीटीआय व्त्तसंस्थेला ही माहिती दिली

काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता असून काही जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार आहेत आघाडीमध्ये येण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पाठवलेल्या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचंही या नेत्यानं सांगितलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत सह्याद्री अतिथीग्रहात परिषदेची सातवी बैठक झाली या बैठकीत कृष्णा खोरे जल आराखड्यात गुंजवणी प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्राची आकडेवारी सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे प्रत्यक्ष सिंचनात वाढ होणार आहे कृष्णा भिमा स्तरीकरण प्रकल्पाबाबतही या बैठकीत चर्चा झाली आवश्यकता भासल्यास पाणी उपलब्धतेच्या परवानगीसाठी लवादाकडे संदर्भ करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं

सध्या ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध असल्याचं ते म्हणाले गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बाविसशे अतिरिक्त बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं

नगरपंचायत हद्दीतल्या आरक्षित जागेवर टिनपत्र्याचे व्यापारी संकुल उभारणं तसंच इतर कामात अनियमितता केल्याचा त्यांच्यावर आरोप असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली

कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी उद्योगमंत्री देसाई यांच्यासोबत काल मंत्रालयात चर्चा केली

औरंगाबाद इथं स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेत अध्यक्ष डॉ

वराडे प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्यासह संस्थेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी गोविंदभाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली सरस्वती भूवन शिक्षण संस्थेतही गोविंदभाईंना विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून अभिवादन करण्यात आलं

श्रीकांत यांच्या अध्येक्षतेखालील विशेष नियोजन प्राधिकरणानं काल जाहीर केला

या प्रारूप नकाशावर महिनाभरात दावे आणि हरकती दाखल करता येणार असून त्यांच्या सुनावणीनंतर प्रारूप विकास नकाशाला मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी वार्ताहरांशी बोलतांना दिली

हैद्राबादहून सोलापूरकडे हा ट्रक जात होता अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन अधिकारी विनायक शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तरुण वर्गात राष्ट्र कर्तव्याची भावना निर्माण करण्याचा यामागे उद्देश आहे राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर इथं बोलतांना सांगितलं

अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली दुबार पेरणी वाया गेली आहे त्याचप्रमाणे गावात जनावरासाठीचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी असा ठराव कान्सूर ग्रामपंचायतीनं केला असून याबाबतचे एक निवेदन तहसीलदारांना दिले आहे

वाशिम बाजार समितीवर आता प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलं असून मुख्य प्रशासक म्हणून संतोष चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे खामगाव बाजार समितीचे प्रभारी सचिव दिलीप देशमुख यांना वजनकाटे अपहार प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरूद्ध समितीनं नियमान्सार कारवाई केली नाही या आणि इतर कारणांमुळे हे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे

याबाबतचं निवेदन त्यांनी काल विभागाकडे सादर केलं

या कामाची दखल घेऊन जिल्ह्यांना वार्षिक योजनेमध्ये अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं